चौथ्या टप्प्यात राज्यातल्या मुंबईतल्या सहा मतदारसंघांसह धुळेनंदूरबार नाशिक दिंडोरी पालघर भिवंडी ठाणे कल्याण मावळ शिर्डी आणि शिरूर या सतरा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे या सर्वच मतदार संघात प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत वांद्रे कुर्ला मध्यमावर झालेल्या सभेत मध्यमवर्गीय जनतेने केलेल्या सहकार्यामुळेच आपण गरीब वर्गासाठी काम करू शकलो असं सांगत मध्यमवर्गीयांचे आभार मानले कॉंप्रेसच्या जाहीरनाम्यात मध्यमवर्गाला स्थान नसल्याची टीका त्यांनी केली शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात देव देश आणि धर्म हाच महायुतीचा सामाईक कार्यक्रम असल्याचं सांगितलं काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिर्डी मतदार संघात संगमनेर ििं जाहीर सभा घेतली गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी यांना पूर्ण बह्मत असूनही बेरोजगार यूवकशेतकरी यांचे प्रश्न सोडविण्यात अपयश आलं असे सांगून त्यांनी मोदी यांच्या कारभारावर टीका केली देशातील नागरीकांना मोदी आणि फडणवीस यांनी राष्ट्रवाद शिकविण्याची गरज नाही अशी टिका राष्ट्रवादी काँप्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल डोंबिवलीत झालेल्या प्रचारसभेत केली या देशातील प्रत्येक नागरीक वेळ आली तर देशासाठी कुर्बानी देण्याकरीता सज्ज आहे असं ते म्हणाले सत्तिकांनी पाकिस्तान विरुद्ध दाखवलेल्या शौर्याविषयी विरोधी पक्षीयांनी शंका घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक क्रि केलं नाशिक लोकसभा मतदारसंघातले शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी आज आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते भारतात या पूर्वी विके दहशतवादी हल्ले झाले परंतु सच्चात क्षमता असूनही त्यांना रोखून ठेवण्यात आलं होतं परंतु आता राष्ट्रीय सुरक्षेबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तडजोड करत नाहीत असं ते म्हणाले

अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी काल ही माहिती दिली

राज्य विधानसभेतले विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिर्डी क्रे पत्रकार परिषद घेतली आपण विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी साडेचार वर्ष भूमिका निभावली पक्षानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणानं पार पाडली असं ते म्हणाले कर्जमाफीचा मुद्दाही आपण लावून धरला असा दावा त्यांनी केला

निवडणूक झाल्यानंतर कार्यकत्यांशी बोलून आपण अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगत आजच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी भुमिका घेणं टाळलं ठाणे लोकसभा निवडणूक प्रचाराची सांगता आज सायंकाळी होत असतांनाच नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्यासाठी आज सकाळी ठाणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं बाईक रॅली काढली मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य असून ते आपण पार पाडलं पाहिजे असा संदेश बाईकर्सनी दिलाय चित्ररथही या रॅलीत सादर केला होता पथनाट्यस्वाक्षरी मोहीम फ्लॅशमॉब जनजागृतीपर रॅली व्हीव्हीपॅंट मशीन प्रात्यक्षिक आदी उपक्रम मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राबवले आहेत

या प्रकरणी यापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एका केंद्राध्यक्षासह दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे

ही माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली मतदान करणाऱ्यांची छायाचित्रं फेसब्रुकवर टाकणं सोडत पद्धतीने बक्षिसं देणं अशा विविध योजना आखल्या आहेत

नांदेड शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची लाट आणखी पाच दिवस राहणार आहे त्यासाठी प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे आगामी काळात राज्यातल्या कमाल तापमानात हळूहळू वाढ होत राहील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा खााराही वेधशाळेनं दिला आहे ब याच ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यताही वेधशाळेनं व्यक्त केली आहे मराठवाङ्यात रात्रीच्या विदर्भात काळातही उष्मा जाणवेल असंही वेधशाळेनं म्हटलं आहे